पुल जन्मशताब्दी महोत्सवाचा आजपासून आरंभ पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये हर्शिल इथं भारतीय सैन्याचे जवान आणि इंडो तिबेट सीमा दलाच्या अधिकाऱ्यांसोबत काल दिवाळी साजरी केली सैनिक दिवे बनून देशामध्ये जो प्रकाश पसरवतात ते अभयाचं वरदान असतं हे वरदान देशवासियांना मिळतं अशा शब्दांत त्यांनी जवानांच्या कर्त्तव्यतत्परतेचं कौतुक केलं असीम निष्ठा आणि धाड्सानं देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांचा आपल्याला अतिशय अभिमान आहे आपण त्यांना सलाम करतो असं ते म्हणाले

मोदी यांनी आपल्या हातानं प्रत्येक जवानाला मिठाई खाऊ घातली तत्पूर्वी त्यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा केली महादेवाला आपण देशाची निरंतर प्रगती आणि सर्व देशवासियांसाठी सुख शांती आणि समृद्धिची प्रार्थना केल्याचं मोदी यांनी सांगितलं केदारनाथ धाम इथं सुरु असलेल्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली आरबीआय ईसीबी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी परदेशातून कर्ज उभारण्याचे नियम रिझर्व बँकेनं शिथिल केले आहेत यासाठी पात्र कर्जदारांनी घेतलेल्या अशा कर्जांसाठी ईसीबीज करिता किमान सरासरी परिपक्वता अवधी पाच वर्षांवरुन तीन वर्षे करण्यात आला आहे याखेरीज गुंतवणूक जोखीम व्यवस्थापन म्हणजे हेजिंगसाठी अनिवार्य अवधी दहा वर्षावरुन पाच वर्षे करण्यात आला आहे बँकेतर धनकोंकडून कर्ज घेण्यातील अडचणी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे महूर्त माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगातील उलाढालीमुळे लक्ष्मीप्जनाचा मुहूर्तावर काल शेअर बाजारात झालेल्या सौद्यांचा सकारात्मक परिणाम दिसून आला

आज शेअर बाजार बंद राहील दिवाळी पाडवा प्रकाशपर्व दिवाळी सणातला पाडवा अर्थात पतीपत्नीच्या नात्यातील महत्वाचा आजचा दिवस याचबरोबर व्यापारी नववर्षाची सुरुवात आज होते ऐक्रयात याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून वसुबारसेपासून सुरु झालेला दिवाळीचा सण अखेरच्या टप्प्यात येताना दिवाळीचा महत्वाचा दिवस समजला जातो तो म्हणजे पाडवा चैत्रापासून सुरू झालेल्या शालिवाहन शकाच्या कार्तिक महिन्याची सुरुवात विक्रम संवत्सराचा प्रारंभ असतो सम्राट विक्रमादित्याने कार्तिक ते अधिन अशा बारा महिन्यांची कालगणना शालिवाहनांच्या पराभवानंतर निर्माण केली चांद्र आणि सौर अशा दोन्हीही कालगणनाचा उपयोग विक्रम सवत्सराच्या गणनेत केला जातो महाराष्ट्र आणि गुजरात वगळता उत्तर भारतात चैत्र महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेपासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होतो

आजकाल एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष झाल्यामुळे व्यापारी वर्ष बदलले असले तरी विक्रम संवत्सराच्या मुहर्ताचे महत्व अबाधित आहे

अकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुहास देशपांडे

सौभाग्य योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांतल्या गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन दिलं जात आहे ही योजना पालघर जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागांत पोहोचली असून या योजनेचा लाभ अनेक गरीब कूटूंबं घेत आहेत जिल्ह्यातल्या कोकनेर राई पाडा इथल्या लाभार्थी सुलभा पागी यांना योजनेअंतर्गत मोफत वीज जोडणी मिळाली आहे ऐकूया त्यांची प्रतिक्रिया

पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे आजपासून सुरू होतं आहे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष त्या निमित्त नाटक सिनेमा संगीत साहित्य अशा सर्व क्षेत्रात संचार करत महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या संवेदनशील माणसाला ही अक्षरांजली

या दोन अक्षरांमध्ये सामावलेल्या असामान्य व्यक्तीच्या हसवणाऱ्या अक्षरांनी निर्माण केलेल्या अक्षरक्षितिजाकडे जाणारी वाट आजही तितकीच आनंददायी वाटते त्या वाटेशी जुळलेलं मैत्र दिवसेंदिवस दृढ होत जात वाटचालीत आपलं सार गणगोत भेटतं नाथा नंदा अत्वर्वा काकाजी नारायण भिन्न भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती वल्ली आपुलकीनं अघळपघळ बोलतात पण फसवणूक मात्र कधीच करत नाहीत याच वाटेवर भेटलेल्या फुलराणीची अपुर्वाई तर विसरताच येत नाही ती भेटताच अजुनही चेहऱ्यावर खुलतात पूर्वरंग एक विदुषक साथ देत असतो वाटेवर दिसत नाही पण जाणवत असो हसवत असतो तो देत नाही हुंदका पण ऐकू येतो

लं आहेत त्यांनी दिलेली पुरचुंडी सरतच नाही मग काय दिलं याची गोळाबेरीज करण्याची नसती उठाठेव कशाला पण आठवण येतेच दाटून आणि एकावर दोन शुन्य देताना आठवत राहतं प्रश्नचिन्हाच्या आकड्याखालचं एक शुन्य पु

देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने मुंबईत आजपासून दहा दिवस पु ल

रत्नागिरीत आर्ट सर्कल संस्थेनं यानिमित्तानं सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे सावरकर नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार असून पु

देशपांडे यांच्यावरील लघुपट यासम हा दाखविण्यात येणार आहे दिवाळी वाशिम वाशिम जिल्ह्यातील माळेगाव या गावातील कोणत्याही घरातील व्यक्तिच निधन झाल्यास त्यांचे नेत्र दान केले जातात त्यानंतर अंतीम संस्कार केले जातात अशी प्रथा गेल्या काही वर्षापासून रूढ आहे अशा या गावात मागील वर्षभरात ज्या कुटुबातील व्यक्तीचे निधन झालेलं आणि त्यांचं नेत्रदान केलं आहे त्या कुटुंबियांच्या घरी जाऊन दिपावलीनिमित्त चेतन उघितकर या बालकानं आपल्या अंध सहकाऱ्यांसह सौर कंदीलाचं वाटप केलं त्या कुटुंबातील मुलांच्या अभ्यासात मदत व्हावी या उद्देशानं हे सौर कंदील देण्यात आले

यामध्ये विद्यार्थी शेतकरी आणि शेतमजूरांचा समावेश असल्याचं शोभेची दारु उत्पादक खरेदीविक्री सहकारी संघाचे अध्यक्ष संतोष बोरा यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं सध्या हे लोक फटाक्यांच्या दुकानात रोजंदारी करत आहेत

मात्र राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी अद्याप काहीच पावलं उचलली नसल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल बीड इथ केली

काल या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली अवनी यवतमाळ जिल्ह्यात अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करतेवेळी पशुवैद्य उपस्थित नसल्याबद्दल पशुवैद्यक सेवा संघटनेनं प्रश्न उपस्थित केला आहे

अवनी वाधिणीला गुंगीचं औषध देणारा क खासगी शिकारी होता नोंदणीकृत पशुवेद्य नव्हता असंही पत्रामध्ये नमूद केलं आहे दिल्ली प्रदषण सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या नियमांना धुडकावून लावत दिल्ली आणि परिसर काल फटाक्यांनी दणाणून गेला

क्रि कारखान्याला लागलेल्या आगीनं त्यात भर पडली

पूणे आणि परिसरातही काल निर्धारित वेळेआधीच आतीषबाजीला सुरुवात झाली

यामध्ये कोणी जखमी किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही

राज्याच्या चंदेल जिल्ह्यात त्याचा केंद्रबिंद्र होता या भूकंपामुळे जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाही हवामान राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं